कपूर हे चौकशीसाठी सहकार्य करत नसल्यानं त्यांना अटक करण्यात आल्याचं संचालनालयानं सांगितलं कपूर यांच्या मुंबईतल्या घरावर छापा घालत त्यांची काल दिवसभर चौकशी करण्यात आली या छाप्यात संचालनालयानं काही कागदपत्रं आणि चित्रफितीचा दस्तावेज जप्त केला येस बँकेतून अनियमित कर्ज वितरित करण्यात आल्याचं उघडकीस आल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध आणले आहेत

औरंगाबाद इथं काल गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठर्कीत ते बोलत होते खोरेनिहाय राज्यातली सिंचन क्षमता महामंडळांतर्गत निर्मित पाणीसाठा परभणी जिल्ह्यातला निम्न दुधना प्रकल्प नांदेड जिल्ह्यातला उर्ध्व पैनगंगा प्रकल्प शंकरराव चव्हाण विष्णुप्री प्रकल्प लेंडी आंतरराज्य प्रधान प्रकल्प बीड जिल्ह्यातला उर्ध्व कृंडलिका मध्यम प्रकल्प पैठण इथली ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना क्रष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प यासह विविध प्रकल्पांचा पाटील यांनी यावेळी सविस्तर आढावा घेतला आंतरराष्ट्रीय महिला दिन आज साजरा होत आहे समाजात स्त्री पुरुष समानता आणणं महिलांना विविध संधी उपलब्ध करुन देणं आणि प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो स्त्री प्रुष समानतेची पीढी महिला अधिकाराचा सन्मान ही यंदाची महिला दिनाची संकल्पना आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष ग्रामसभा आणि महिला सभांचं आयोजन करावं असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत या सभांमध्ये पोषणपंचायत जमिनींविषयीचे कायदे शिक्षण सुरक्षा गर्भवती महिलांचं आरोग्य आणि समान संधी अशा विषयांवर चर्चा केली जावी असं पंचायत राज मंत्रालयानं सर्व राज्यांच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे अंगणवाडी सेविका सखी सेविका आणि सुईण यांच्यासारख्या प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तींच्या सहकार्यानं या सभा आयोजित केल्या जाव्यात असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे

काल अयोध्येत रामदर्शनानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते अयोध्येत महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी महाराष्ट्र सरकारच्यावतीनं महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणाही ठाकरे यांनी यावेळी केली या महाराष्ट्र भवनासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची विनंती त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ठाकरे यांनी आम्ही भाजपापासून वेगळे झालो आहोत हिंदृत्वापासून नाही असं नमूद केलं

दोन कोटी बारा लाख रुपयांच्या या केंद्राला शासनाकडून साठ शिलाईयंत्र मिळाली आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत मुमताज पठाण

आम्हाला महिना दहा लाखापर्यंत जातो

मुंबईत काल कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा बैठकीत ते बोलत होते

ते काल परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते सर्व शहरांसाठी समान बांधकाम नियमावली तयार करावी बांधकाम प्रणाली ऑनलाईन करावी राज्यात रेडीनेकनर चे दर कमी करावे अशी मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती पारीख यांनी यावेळी दिली

तर यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार पोशिद्याचे आख्यान या प्स्तकासाठी रमेश जाधव यांना जाहीर झाला आहे मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल औरंगाबाद इथं ही माहिती दिली

बोराडे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील औरंगाबाद शहरातल्या धूत रुग्णालयासमोर भरधाव मोटारीनं दिलेल्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाली आहे काल संध्याकाळी हा अपघात झाला या तिघी महिल लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी म्हाडा कॉलनीकडे जात असताना चिकलठाण्याकडून सिडकोकडे जाणाऱ्या मोटार चालकानं त्यांना धडक दिली जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या लोणगाव इथं काल दुपारी सिमेंटचे विद्युत खांब अंगावर पडून एकजण ठार झाला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये सिमेंट खांब टाकत असताना अचानक ट्रॉली उलटल्यानं ही दुर्घटना घडली संतोष उत्तमराव राठोड असं मृताचं नाव असून या दुर्घटनेत अन्य दोन जण जखमी झाले आहेत

भारतीय संघ पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे भारतीय वेळेनुसार दुपारी साडे बारा वाजता सामन्याला सुरुवात होईल

सध्या महिलांवरच्या अत्याचाराच्या प्रमाणत वाढ झाली आहे त्यामुळे महिला आणि मुलींनी स्वसंरक्षणाकरता स्वयंसिद्ध रहायला हवं असं मत पूर्णेच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी यावेळी व्यक्त केलं

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेतला ऊर्सचे धार्मिक कार्यक्रम वगळता यात्रा आणि उत्सव साजरा न करण्याच प्रशासनानं आवाहन केलं आहे